या प्रकरणी जैशे महंमद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे दिल्लीतील सराई काले खान भागात हि कारवाई करण्यात आली अटक केलेल्या दहशतवाद्यांची सध्या चौकशी सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सराई काले खान भागात काल रात्री सव्वादहाच्या सुमारास सापळा रचण्यात आला होता हे दोघे दहशतवादी जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत

भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका या चार देशांमधल्या या सरावाचा पहिला टप्पा बंगालच्या उपसागरात या महिन्याच्या स्रुवातीला पार पडला होता सरावाच्या द्सऱ्या टप्प्यात भारतीय नौदलातल्या विक्रमादित्य बॅटल ग्रुप आणि अमेरिकेच्या निमित्झ स्ट्राईक ग्रुप यांना केंद्रस्थानी ठेवून संयुक्त सराव केला जाणार आहे विक्रमादित्य आणि निमित्झ ही युद्धजहाजं इतर जहाजं पाणबुड्या आणि विमानांच्या साह्यानं चार दिवस विविध प्रकारच्या सराव मोहिमा राबवणार आहे

परीषदेचं यजमानपद रशियाकडं असून ती यंदा दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे जागतिक स्थैर्य सर्वांची सुरक्षा आणि विकासाचे नवे मार्ग ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे यावेळी सदस्य देश एकमेकांमधल्या सहकार्याबाबत आणि इतर जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करतील याशिवाय दहशतवाद व्यापार आरोग्य ऊर्जा आणि इतर विषयांवरही सविस्तर चर्चा अपेक्षित आहे या परिषदेतच भारताकडं ब्रिक्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे येतील

सुरक्षा परिषद असमतोल प्रतिनिधित्व असल्यानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला विश्वासार्हतेनं काम करता येत नसून ही संघटना दुर्बल बनली असल्याचं भारतानं काल स्पष्टपणे सांगितलं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे कायम प्रतिनिधी टी

तिरुमूर्ति यांनी भारताची भूमिका मांडली

आंतर सरकारीय चर्चांमधून गेल्या अनेक वर्षांत काहीही निष्पन्न झाले नाही सुधारणांची गरज असल्याचे दावे करणारे देशच इतर छोट्या देशांना साध्या सुविधा देत नाहीत अशी टीका तिरुमूर्ती यांनी केली

मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही ते आज पूर्ण होण्याची अपेक्षा आहे समिती वस्तू आणि सेवाकर परिषदेच्या कायदेविषयक समितीची तातडीची बैठक उद्या बोलाविण्यात आली आहे करामध्ये सवलत मिळावी म्हणून बनावट पावत्या सादर करण्यात येत असल्याच्या प्रकारावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली आहे यानंतर वस्तू आणि सेवाकर विषयक नोंदणीची प्रक्रिया अधिक कडक करण्याचे संकेत देण्यात आले असून त्याबाबत कायदेशीर कारवाई काय करता येईल याचाही विचार करण्यात येणार आहे भविष्य निर्वाह निधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं निवृत्तीवेतन धारकांना डिजीटल जीवन प्रमाणपत्र घराच्या निकट सादर करण्यासाठी विविध पर्यायांची सोय केली आहे या सर्व पद्धती किंवा संस्थांमार्फत सादर केलेलं हे प्रमाणपत्र समानच वैध असणार आहे

खादी इंडियाच्या नवी दिल्लीतील कॉनॉट प्लेस इथल्या विक्री केंद्रात ही उलाढाल झाली आहे

आता लसीबाबतच्या उत्साहवर्धक बातम्या येत असल्या तरी युरोप आणि अमेरिकेमध्ये या रुग्णांच्या संख्येतील वाढ चिंताजनक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे

या न्यायालायांद्वारे मास्क वापराच्या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सरकारनं सांगितलं

जॉन्सन अँड जॉन्सन लस जॉन्सन अँड जॉन्सन या औषध उत्पादक कंपनीनं ते तयार करत असलेल्या कोरोनावरील दोन मात्रा असलेल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे याशिवाय एक डोस असलेल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्याही सुरुच आहेत

ते जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांची भेट घेणार आहेत

दक्षिण चिनी समुद्रातल्या चीनच्या वाढत्या वर्चस्वाचा सामना करण्याचा या करारामागचा हेतू आहे

काल हा मसुदा मुख्य निवडणूक अधिकारी सत्यव्रत साहु यांनी प्रसिद्ध केला गाड्या मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्टनं शंभर नव्या डबल डेकर बसगाड्या खरेदी करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत या नव्या गाड्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणा नसेल मात्र प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र दरवाजे दोन जिने सीसीटीव्ही कॅमेरे संपर्कासाठी इंटरकॉम आणि स्वयंचलित गिअर यंत्रणा इत्यादी सुविधा असणार आहेत